दीपक म्हैसेकर आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज पत्रकार परिषदेत दिली

म्हैसेकर यांनी यावेळी सांगितलं

परीक्षा पुढेएन ओ ए कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात विविध स्तरांवर विविध उपाय योजना करण्यात येत आहेत

महेश काकडे यांनी आज जाहीर केलं कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यातल्या सर्व धार्मियांच्या प्रार्थनास्थळांवर नियमित प्रजा अर्चा सुरु ठेवून भाविकांची गर्दी थांबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले त्यानुसार पुण्याचं ग्रामदैवत कसबा गणपती मंदिर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर पुढील सूचना मिळेपर्यंत बंद राहणार असल्याचं देवस्थानतर्फे जाहीर करण्यात आलं या विषाणूचा प्रादु्भाव वाढू नये यासाठी पुणे जिल्ह्यातील सर्व धर्मियांच्या धार्मिक स्थळांनी आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात अशा सूचना सह धर्मादाय आयुक्त दिलिप देशमुख यांनी जिल्ह्यातील सर्व धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापकांना केल्या आहेत तुळशीबाग रामनवमी उत्सव तुळशीबाग राममंदिरामध्ये दरवर्षी साजरा होणारा रामनवमी उत्सव तसंच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचा संगीत महोत्सवही शासन आदेशानुसार कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात येत असल्याची माहिती संबंधित देवस्थान समितीने दिली आहे कोरोना समाज माध्यमे मांसाहार केल्यामुळे कोरोना विषाणूंची लागण होते असा चुकीचा संदेश समाज माध्यमांवर पसरवणाऱ्यांवर पोलीस कारवाई करत आहेत तसंच अशा अफवा पसरवणाऱ्या व्यक्तींचा पोलीस शोध घेत असून त्यांच्यावर पण कारवाई करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी कळवलं आहे कचरा डेपो आंदोलन स्थगित फुरसूंगी कचरा डेपो हटाव संघर्ष समितीतर्फे गेले एकवीस दिवस सुरू असलेलं आंदोलन करोनाच्या पार्श्वभूमीवर आज स्थगित करण्यात येत असल्याचं जाहीर करण्यात आलं संघर्ष समितीने तसं लेखी पत्र महापौर मुरलीधर मोहोळ यांना सुपूर्त केलं

आकाशवाणीच्या वृत्त सेवा विभागामार्फत आज प्रसारित होणाऱ्या साप्ताहिक कार्यक्रमाचा विषय आहे कोरोना विषाणूच्या संसर्गा पासून बचाव आणि प्रतिबंध हा कार्यक्रम एफ

च्या माध्यमातूनही आपण प्रश्न विचारू शकता

उद्याही या तापमानात विशेष बदल संभवत नसल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे नमस्कार